आय व्ही

पाकिस्तानात होळीच्या पूर्वसंध्येला दोन हिंदू मुलींचं अपहरण करून सक्तीनं धर्मांतर करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाल्या भारतीय उच्चायुक्तांकडे अहवाल मागितला आहे सिंध प्रांतातल्या घोटकी जिल्ह्याच्या ढार्की गावात ही घटना घडली होती पाकिस्तानातल्या हिंदू नागरिकांनी धरणे आंदोलने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे केली होती त्यावर धार्मिक अल्पसंख्याकांचं रक्षण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं

यश पॉल असं या जवानाचं नाव असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पूर्णचंद्र नाईक बसंती मलिक देवराज मोहंती सुकांत नाईक आणि त्रिनाथ गमांग अशी त्यांची नावं आहेत या पाचही जणांनी पक्षाचे अध्यक्ष आणि म्ख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे आपापले राजीनामे देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं आज रामपूर आणि आजमगढ लोकसभा निवडण्कीच्या जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजमगढ मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य मोहम्मद आजम खान यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे

यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

सकाळी साडे सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली

योगेश कोंडीबा तराळ आणि अनिकेत विक्रम तराळ अशी मृतांची नावं आहेत काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातल्या गोकुळ शिवारात ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल दुपारी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे